केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्रालयाचं नाव बदलून शिक्षण मंत्रालय करण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

नव्या शिक्षण धोरणात दहावी मंडळ रद्द करण्याचा प्रस्ताव आहे याचबरोबर पाचवी पर्यंतचे शिक्षण मातृभाषेत घेण्याची सक्ती आणि त्यानंतर नववी पर्यंत मातृभाषेत शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं आहे मनृष्यबळ विकास मंत्रालयानं मंत्रालयाचं नाव बदलून शिक्षण मंत्रालय ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता बैठकीत मंत्रिमंडळानं या निर्णयाला मान्यता दिली त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणही मंजूर केलं या निर्णयामुळे संपूर्ण उच्च शिक्षण क्षेत्रासाठी एकच नियामक संस्था राहणार असून या क्षेत्रातील गोंधळ द्र होईल शिक्षण मंत्रालयानं उच्च शिक्षणासाठी एक नियामक संस्था आणि भारतीय उच्च शिक्षण आयोगाची स्थापना केली आहे प्राथमिक पातळीवर प्रविल्या जाणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम तयार करण्यावर शिक्षण मंत्रालयाचा भर आहे

भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे माजी प्रमुख के कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखालील समीतीनं या नव्या धोरणाचा मसुदा गेल्या वर्षीचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांच्या कडे स्पूर्त केला होता

यासाठी केंद्र सरकारला दोन लाख स्चना प्राप्त झाल्या होत्या या नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून देशातील शाळा आणि उच्च शिक्षण प्रणालीतील परिवर्तनात्मक स्धारणांचा मार्ग मोकळा होईल तसंच सर्वांची शैक्षणिक उन्नती होईल असं मत केंद्रिय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं आहे अकोला इथं झालेल्या या पत्रकार परिषदेत आमदार रणधीर सावरकर महापौर अर्चना मसने माजी महापौर विजय अग्रवाल यांची उपस्थिती होती

या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात आम्लाग्र बदल करण्यात येईल देशपातळीवर दोन कोटी शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचंही ते यावेळी म्हणालेत उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांनी आज शिक्षणाच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात मातृभाषेच्या उपयोगादवारे विविध भारतीय भाषांचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचं आवाहन केलं यासंबंधीच्या वेबिनारचं उद्घाटन वेंकय्या नायड् यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी बोलतांना त्यांनी प्रत्येक राज्य सरकारकडून संबंधित अधिकृत भाषेला विशेष जोर देण्याची गरज असल्याचं यावेळी वक्तव्य केलं प्ढे बोलतांना नायडू म्हणाले की भाषा ही एखाद्या संस्कृतीची जीवनरेखा असल्याचं लक्षात घेत ही लोकांची ओळख संस्कृती आणि परंपरा दर्शवते संगीत नृत्य चालीरिती सण पारंपारिक ज्ञान आणि वारसा जपण्यासाठी भाषा अत्यंत महत्वाची भूमिका बजावते व्यापक वापराम्ळेच भाषेला लोकप्रियता मिळेल त्याम्ळं केवळ इंग्रजीतून शिक्षण घेतलं तरच प्रगती साधता येईल असा विचार करणे च्कीचं असल्याचं ते म्हणाले पृथ्वी विज्ञान मंत्रालयाद्वारे पृथ्वी प्रणाली विज्ञानातील उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत यावर्षी भूविज्ञान तसंच अन्य संशोधन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल प्राध्यापक अशोक साहनी यांना लाइफ टाइम एक्सलन्स प्रस्कार प्रदान करण्यात येणार आहे राष्ट्रीय महासागर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रस्कार डॉ

सरमा आणि राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्था विशाखापत्तनम आणि गोवा येथील नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्चचे संचालक डॉ

रविचंद्रन यांना देण्यात आला आहे तर राष्ट्रीय वातावरणीय विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार डॉ एस सुरेश बाबू यांना प्रदान करण्यात येणार आहे देशातील हवामान महासागर किनारपट्टी आणि नैसर्गिक धोके यासाठी सार्वजनिक स्रक्षा आणि सामाजिक आर्थिक लाभासाठी देशास शक्य तितक्या उत्तम सेवा प्रदान करण्याकरिता हे मंत्रालय कार्य करते महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहिर झाला

कोरोंना संसर्गामुळं यंदा भूगोल आणि दिव्यांग विदयार्थ्यांसाठी असलेली कार्य शिक्षण विषयाची परीक्षा रद्द करण्यात आली होती या दोन विषयांना इतर विषयातील सरासरी ग्ण आणि लेखी तोंडी प्रात्यक्षिक याचे सरासरीचे ग्ण देण्यात आलेत दरम्यान विद्यार्थी आपला निकाल डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा रिझल्ट डॉट एन

डॉट कॉम किंवा डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस

रिझल्ट डॉट एम

डॉट ओ

या संकेतस्थळावर पाह शकतात पाच राफेल विमानांची पहिली त्कडी आज द्पारी अंबाला इथ यशस्वीपणे दाखल झाली आहे हरियाणातील अंबाला इथल्या वायुसेनेच्या एअरबेसला तीन सिंगल सीटर आणि दोन ट्विन सीटर विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला आहे

या यशस्वीततेकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आदींनी भारतीय वायूसेनेचं अभिनंदन केलं आहे फ्रान्समधील भारतीय द्रतावासानं एका निवेदनात सांगितलं की आतापर्यंत दहा विमानांची पोच वेळापत्रकान्सार पूर्ण झाली असली तरी पाच विमानं प्रशिक्षणासाठी फ्रान्समध्येचं राहणार असून प्ढील वर्षीच्या अखेरीस उर्वरित विमानं भारताला दाखल होतील

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा जास्त आहे

कोरोना विषाणू सारख्या संकट काळात सुध्दा जिल्ह्यात आशा वर्करनी दारारदारात जाऊन नागरिकांची तपासणी करण्याचं प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले आहेत

कोरोना संकटकाळ लक्षात घेऊन रक्षाबंधनाच्या पवित्र सोहळ्यात कृठलाही अडथळा येऊ नये म्हणून बहिणीची राखी भावापर्यंत वेळेत आणि स्रक्षितपणे पोहोचविण्यासाठी टपाल विभागानं राखी मेल मोहिम हाती घेतल्याची माहिती अमरावती डाकघर प्रवर अधीक्षक श्क्ला यांनी दिली आहे

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा प्ढच्या मंगळवारपासून सुरू आहेत राज्यात कोरोना विषाणूचे संकट पाहता सर्वत्र ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहेत मात्र चंद्रपूर गडचिरोली सारख्या आदिवासी बहल आणि नक्षलग्रस्त भागात ऑनलाईन शिक्षणाची सोय नाही ग्रामीण भागातले हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राह् नये

यामध्ये वर्गात विद्यार्थ्यांना स्रक्षित अंतरावर बसविण्याची व्यवस्था मास्क सॅनेटाइझर देण्यासह संपूर्ण शाळेचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहेत याबाबत शिक्षणमंत्र्यांशी आपली चर्चा झाली आहेत अशी माहिती चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे